निवडणूकांमध्ये पैशाचा गैरवापर रोखण्यावर भर असल्याचं निवडणूक आयोगाचं प्रतिपादन भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण संयुक्त राष्ट्रांच्या कलमांनुसार जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला दहशतवादी घोषित करण्याबाबत भारताचे प्रयत्न सातत्यानं सुरुच राहणार

निवडणूक आयोगानं काल नवी दिलीत निवडणूक गुप्तवार्ता विभागांच्या समितीची बैठक आयोजित केली होती या बैठकीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून होणाऱ्या वारेमाप खर्चाच्या आणि पैशांच्या गैरवापरावर अंकुश लावण्याबाबत चर्चा करण्यात आली देशात खुल्या आणि पारदर्शक वातावरणात निवडणूका घेणं हे निवडणूक आयोगाचं घटनात्मक दायित्व असल्याचं यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं

निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निरीक्षकांसोबत जम्मू आणि काश्मीरमधल्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची एक विशेष बैठक काल जम्मू इथं झाली श्रीनगर इथं या बैठकीचा समारोप झाला

विनोद झुत्शी नूर मोहम्मद आणि ए एस

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या निरीक्षकांनी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी जम्मूतल्या विविध जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सुरक्षा संस्थांशी चर्चा केली

निवडणूक उपायुक्तही सर्व नोंदणीकृत पक्षाच्या प्रतिनिधींच्या तसंच प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज सायंकाळी नवी दिल्लीत बैठक होत आहे या बैठकीत पक्षाच्या वतीनं लोकसभा निवडणूकीसाठीच्या उमेदवारांची पहीली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे

या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि ज्येष्ठ नेते उपस्थित राहाणार आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि तेजपूर लोकसभा मतदारसंघांचे खासदार आसाराम प्रसाद सर्मा यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आपल्या फेसबूक पोस्टवर त्यांनी ही माहिती दिली पक्षाच्या संभव्य उमेदवारांच्या यादीत आपलं नाव नसणं अपमानजनक वाटल्याने आपण राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे भाजपाने अद्याप तेजपूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाचा उमेदवार जाहीर केलेला नाही

नवी दिल्लीत काल पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली

वंचित बहुजन आघाडी या नव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना प्रतिष्ठेच्या पद्य पुरस्कारांचं वितरण केलं

अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कारानं तर बीड धिले गोपालक शब्बीर सय्यद यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं

पायाभुत विकास आणि संरक्षण सामग्री खरेदीचा अनुशेष भविष्यात भरुन काढायला सरकारचं प्राधान्य असल्याचं अर्थनंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे ते नवी दिल्लीत मिडीया पुरस्कार सोहळ्यादरम्यान बोलत होते

राज्यात समाजकटकाकडून काळ्या पैशांच्या वापराविरोधात विभागाकडून सातत्यानं होत असलेल्या प्रयत्नानुसार ही मोहीम राबवल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे या कारवाईमुळे खुल्या आणि पारदर्शी वातावरणात निवडणूका घेण्याच्या योग्य संदेश मिळेल असं या पत्रकात म्हटलं आहे

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज उद्यापासून दोन दिवसांच्या मालदीव दौ यासाठी रवाना होत आहेत परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि इतर वरिष्ठ अधिकारी त्यांच्याबरोबर असतील

फ्रान्सनं जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरवर आर्थिक निर्बंध घातल्याची माहिती फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ली ड्रायन यांनी सुषमा स्वराज यांना काल दूरध्वनीवरून दिली फ्रासनं पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आरोपी अजहरची सर्व संपत्ती जप्त केल्याचं ड्रायन यांनी सांगितलं परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाजवळचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची चौकशी महानगरपालिका दक्षता अभियंत्यांनी केली असून प्राथमिक अहवाल दिला आहे

आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना फीफाचे अध्यक्ष जियानी इन्फेटीनो यांनी काल रात्री अमेरिकेतील मियामी इथं परिषदेच्या बैठकीनंतर ही घोषणा केली